फेन्यांचं नियोजन अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांसाठी उपनगरी सेवा सुरू करण्याची राज्य शासनाची

या संसर्गाचा मृत्यूदर दीड टक्के झाला आहे

कांद्याबाबत केंद्र सरकारची भूमिका परस्परविरोधी असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे ते आज नाशिक इथं कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापारी यांच्याशी चर्चा केल्यानंतर बोलत होते शेतकऱ्यांच्या विषयावर सरकारचं धोरण सुस्पष्ट असलं पाहिजे असं पवार म्हणाले केंद्र सरकारनं नुकत्याच जाहीर केलेल्या जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून कांद्याला वगळलं आहे मात्र दुसरीकडे कांदा आयात आणि निर्यातीबाबत शासन कार्यवाही करत आहे या दोन्ही बाबी परस्परविरोधी असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं आंतरराष्ट्रीय बाजार पेठेत नाशिकच्या कांद्याला अधिक मागणी असते त्यामुळे याबाबत काही चुकीचे निर्णय घेतले तर त्याचा सर्वाधिक फटका नाशिक जिल्ह्याला बसतो कांद्याचं आयात निर्यात धोरण हे सर्वस्वी केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे त्यामुळे सध्या उझवलेल्या कांद्याबाबतच्या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा करण्याचं आश्वासन पवार यांनी दिलं कांद्याबाबत धोरण ठरवण्याच्या मागणीसाठी केंद्र सरकारची वेळ मागून लवकरच व्यापारी आणि शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ दिल्लीत नेऊ आणि सरकारची भेट घेऊ असं त्यांनी सांगितलं शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या समस्या असल्या तरी लिलाव व्यवहार बंद ठेवू नयेत असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं राज्यात ज्यादा दरानं कांदा बियाणे विकणाऱ्या कंपन्यांची राज्य सरकार निश्वित दखल घेईल आणि बियाणे कंपन्यांवर कारवाई करेल असंही त्यांनी सांगितलं शरद पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर आता व्यापाऱ्यांनी लिलाव सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी उद्या म्हणजे गुरुवारी बैठक घ्यायचं ठरवलं आहे आजच्या बैठकीला मोजकेच व्यापारी प्रतिनिधी उपस्थित होते त्यामुळे उद्या सर्व व्यापाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल असं कांदा उत्पादक व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष नंदकिशोर डागा यांनी सांगितलं

त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातल्या बारा बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव ठप्प आहेत कोरोनाविषयी जागृतीसाठी केंद्र सरकारनं सुरू केलेल्या मोहिमेत सहभागी होत लातूर जिल्ह्यातले कॅन्सर सर्जन डॉ ब्रीजमोहन झंवर यांनी नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे

ई संजीवनीने पंतप्रधानांच्या डिजिटल इंडिया या उपक्रमाला मोठी चालना दिली असून ई संजीवनी या डिजिटल मंचानं आपली उपयुकता सिद्ध केली असून कोविड काळात वैद्यकीय समुदाय आणि रुग्णांची काळजी घेणाऱ्या वर्गाला याचा लाभ झाला आहे

या जादा गाड्या राज्यभरातल्या प्रमुख बसस्थानकावरून सुटणार आहेत या गाड्यांचं आरक्षण टप्प्याटप्प्यानं उपलब्ध केलं जात आहे अशी माहिती परिवहन मंत्री तसंच एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी दिली आरक्षणासाठी प्रवाशांनी महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी असं आवाहन महामंडळानं केलं आहे

अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांसाठी उपनगरी रेल्वे सेवा सुरू करण्याची विनंती राज्य शासनानं रेल्वे प्रशासनाला केली आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक सावधगिरी बाळगत आणि ठराविक वेळांमध्ये लोकल प्रवासाची मुभा देण्यासंदर्भातलं पत्र आपत्ती व्यवस्थापन मदत आणि पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांनी मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांना पाठवलं आहे यासाठीच्या वेळाही राज्य सरकारनं कळवल्या आहेत सर्वसामान्य नागरिकला वैध तिकिटावर पहाटेच्या पहिल्या लोकलपासून सकाळी साडेसात वाजेपर्यत त्यानंतर सकाळी अकरा ते सायंकाळी साडचार आणि रात्री आठ ते शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करता येईल या कालावधीतल्या प्रवासासाठी क्यू आर कोडची आवश्यकता नसेल याशिवाय दर तासाला महिला विशेष लोकल गाडी सोडण्याची विनंतीही राज्य शासनानं केली आहे या वेळापत्रकाबाबत रेल्वे प्रशासनानं लवकरात लवकर आपला प्रतिसाद द्यावा तसंच राज्य शासनानं सुचविलेल्या वेळापत्रकानुसार गाड्यांचे नियोजन करावं असं आवाहनही या पत्रात केलं आहे

रेल्वे प्रशासनानं मान्यता दिल्यानंतरच सर्वसामान्यांचा लोकल प्रवास सुरू होणार आहे

यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्र पाठवून त्यांनी याप्रकरणी चौकशीची मागणी केली आहे या आर्थिक गैरव्यवहारांसंदर्भात दूरध्वनी संवादाच्या तीन ध्वनिफिती या पत्रासोबत जोडल्या असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळानं आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचं निवेदन सादर केलं मंदिरं उघडण्याच्या मागणीकरता दोन मोठी आंदोलनं करुन सुद्धा राज्य सरकारनं कोणताही निर्णय घेतला नसल्याचं या निवेदनात म्हटलं आहे या शिष्टमंडळात ग्लोबल महानुभाव संघाचे अध्यक्ष सुदर्शन महाराज कपाटे यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले होते

गेल्या वेळेच्या तुलनेत हे प्रमाण अधिक असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दिली सर्व मतदान केद्रांमधे कोरोना बाबतची सर्व खबरदारी घेण्यात आली होती

चोख सुरक्षा व्यवस्था असल्यामुळे कुठेही कसलाही अनुचीत प्रकार घडला नाही असंही त्यांनी सांगितलं

डी हा अमली पदार्थ जप्त केला आहे

या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून पोलिसांचं पथक अधिक तपास करीत आहेत देशातलं पहिलं एरो मॉडेल तयार करणारे प्रसिद्ध एरो मॉडेलकार बाळ उर्फ योगेंद्र जहागीरदार यांचं आज अहमदनगर इथं अल्पशा आजारानं निधन झालं

एरो मॉडेलचा आपला छंद जोपासत त्यांनी लष्करासाठी टार्गेट एरो मॉडेल तयार करण्याचं काम केलं त्यांच्यावर उद्या सकाळी अहमदनगर इथल्या अमरधाम स्मशानभुमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत धुळे जिल्ह्यात शिरपूर तालुक्यातल्या कळमरे गावात बनावट नोटा छापणाऱ्या दोघांना धुळे पोलीसांनी अटक केली

याप्रकरणी एकूण दोघांना अटक केली असून चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

वर्धा जिल्ह्यात आर्वी तालुक्याजवळच्या पाचोड इथल्या शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीतून पिकवलेल्या फळांना आणि भाजीपाल्याला मुंबईत चांगला दर मिळतो आहे

ही फळं आणि भाजीपाला शॉपिंग मॉलला पुरवण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांच्या वाहतूक खर्चात बचत झाली आणि चांगला दर मिळाला असं आमच्या बातमीदारानं कळवलं आहे मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेतल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी कोविड भत्ता देण्याचे निर्देश मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले आहेत यासंदर्भात आज महापौरांच्या निवासस्थानी सर्व संबंधितांची बैठक झाली

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांना पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल केलं आहे रक्तदाब वाढल्यानं त्यांना उपचारासाठी दाखल केलं आहे शेट्टी यांची प्रकृती स्थिर असल्याचं त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितलं आहे नैऋत्य मोसमी पाऊस राज्यासह संपूर्ण देशातून माघारी परतला आहे मराठवाङ्यात आज हवामान कोरड होत तर कोकण गोवा मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला